भारतीय क्रिकेटमध्ये षटकार सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या य्वराज सिंग याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्न निवृत्तीची घोषणा देशात सांप्रदायिक विचाराचा ज्वर वाढल्याचं आज पाहायला मिळत आहे आज देशाचे नेतृत्व करत आहेत ते समाजाचे नेतृत्व करणाऱ्या घटकांना बाजूला करुन त्यांच्या विचारांना तिलांजली देत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे

समाजाची एकसंघता तोडणारी विखारी पद्धत सध्या संसदेतही पाहायला मिळत आहे यावेळी संसदेत भगवे विचार मांडणाऱ्या लोकांची संख्या जास्त असेल त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे खटले जास्त असणारे लोक असणार आहेत मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी असणाऱ्या एक भगिनी आमच्या सोबत बसणार आहेत असं टीकास्त्र पवार यांनी सोडलं पवार यांनी यावेळी पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला स्थापनेनंतर लगेचंच आपला पक्ष सतेत आला पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळेच हे घडलं असं पवार म्हणाले देशाची कामं करायची संधी मिळाल्याबददल त्यांनी जनतेचे आभार मानले राष्ट्रवादी काँग्रेसमधे महिलांना मानाचं स्थान असल्याचं त्यांनी सांगितलं आता तरुणांना संधी देण्याची गरज आहे अनुभवी लोकांसोबत तरुणांची संख्या असली पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा तरुण पिढी हवी त्यामुळे आतापासूनच निवडणूकांची तयारी करायला लागा असं आवाहन शरद पवार यांनी केलं माजी उपम्ख्यमंत्री अजित पवार यांचंही यावेळी भाषण झालं प्न्हा सतेत येण्यासाठी आपला पक्ष प्रयत्नशील असून जनतेला आधार देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसनंच केलं आहे पराभवावर चर्चा करण्यापेक्षा विधानसभेच्या तयारीला लागूया ईव्हीएमला दोष देत आपल्या कामाकडे दुर्लक्ष करु नका असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व असून ते स्वतंत्रच राहणार आहे आपला पक्ष कृठल्याही पक्षात विलीन होणार नाही त्या उठलेल्या वावड्या होत्या असं सांगतानाच जातीयवादी पक्षांना थांबवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक इत्यादींची भाषणं यावेळी झाली म्बई विभागीय कार्यालयापासून ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पर्यंत जलदिंडी काढण्यात आली त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला मेळाव्यात ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली

ते आज कोल्हाप्रात बातमीदारांशी बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होत आहे यामध्ये विविध महामंडळात आरपीआय आठवले गटाला योग्य स्थान मिळावं अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली

त्याचबरोबर ही निवडणूक भाजपच्या चिन्हावर न लढता स्वतच्या चिन्हावरच लढतील असंही आठवले यांनी जाहीर केलं

आजही उत्तरप्रदेश बिहार राजस्थान या राज्यात दलितांवर अन्याय अत्याचार होतात हे प्रमाण कमी होण्यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणं गरजेचं असून त्यासाठी आपण प्रयत्न करत आहे असंही आठवले यांनी नमूद केलं वार्ताहर परिषदेआधी त्यांनी शासकीय विश्रामधाम इथं खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली यामध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीबददल समाधान व्यक्त केलं मराठवाड्यात एकात्मिक पाणी प्रवठा योजना वॉटरग्रीड प्रकल्प स्रू करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजूरी दिली असून पहिल्या टप्प्यासाठी साडे दहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पाणीप्रवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे त्यांनी आज औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाड्यातले जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांची पाणी प्रवठा योजनांची आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी वार्ताहर परिषदेत याची माहिती दिली

याम्ळे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं

दरवर्षीच्या द्ष्काळावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी असंख्य शेतकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पालकमंत्री विजयक्मार देशम्ख यांची बिनविरोध निवड झाली़ आहे सभापती निवडीसाठी झालेल्या बैठकीत पालकमंत्री देशम्ख यांचा एकमेव अर्ज आल्यानं ही निवड बिनविरोध झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांनी जाहीर केलं स्प्रसिदध अभिनेते नाटककार लेखक आणि ज्ञानपीठ प्रस्कार विजेते गिरीश कर्नाड यांचं आज सकाळी बंगळूरु इथं निधन झालं

आणि प्ढे चित्रपट रंगमंच अभिनेता दिग्दर्शक आणि लेखक म्हणून ख्याती मिळवली त्यांना साहित्य अकादमी ज्ञानपीठ पद्मश्री आणि पद्मभूषण या प्रस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यांचे वंशवक्ष एक था टायगर नागमंडल आणि मालगुंडी डेज यासारखे चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका गाजल्या

राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी गिरीश कर्नाड यांच्या निधनाबददल द्ःख व्यक्त केलं आहे कर्नाड यांच्या निधनानं सांस्कृतिक जगताची हानी झाली असल्याचं राष्ट्रपती म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाड यांच्या निधनाबददल द्ःख व्यक्त केलं आहे गिरीश कर्नाड यांच्या बहआयामी प्रतिभेम्ळे ते सर्वांच्या कायम स्मरणात राहतील असं मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाड यांच्या निधनाबददल तीव्र दःख व्यक्त केलं आहे नामवंत अभिनेते दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या निधनाने साहित्य कला आणि वैचारिक क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व आपण गमावल आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी कर्नाड यांना आदरांजली अर्पण केली कर्नाड यांच्या निधनानं संवेदनशील आणि सामाजिक जाण असलेला कलाकार काळाच्या पडदयाआड गेल्याची भावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे भारतीय क्रिकेटमध्ये षटकार सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिक्सर किंग यूवराज सिंग यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती घेणार असल्याची घोषणा केली आहे तो आज मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होता

कर्करोगावर धीरानं मात करून पुन्हा मैदानात उतरणाऱ्या युवराजचं क्रिकेटप्रेमींसह सर्व भारतीयांनी उत्साहात स्वागत केलं होतं झूंजार फटकेबाजी आणि डाव्या हाताची फिरकी गोलंदाजी यासाठी अष्टपैलू य्वराजची कारकीर्द क्रिकेटरसिकांच्या सदैव स्मरणात राहील जागतिक व्यापारय्दध काही प्रमाणात थंडावल्याचे संकेत मिळाल्यानं शेअर बाजारात आज उत्साह दिसून आला

जालना आणि बदनापूर तालुक्यातल्या काही भागात आज द्पारी तीनच्या सुमाराला काही वेळ मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला औरंगाबाद जिल्ह्यातही काही भागात पाऊस झाला